शेतकरी व्यापारी तसंच माथाडी या सर्वांची एक अभ्यास समिती स्थापन करुन या विधेयकाचा अभ्यास केला जाईल आणि त्यात सुधारणा करुन नव्या कायद्यामधे रुपांतर केलं जाईल असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितलं या विधेयकाच्या पार्धभूमीवर राज्यातल्या बाजार समित्यांनी बेमुदत संप पुकारला आहे तो मागं घेऊन तात्काळ बाजार समित्या सुरु कराव्यात असं आवाहनही त्यांनी केलं महिला सुरक्षेशी संबंधित सगळ्या खात्यांची लवकरच बैठक घेणार असून आश्रमशाळा आणि वसतीगृहांवर देखरेख ठेवण्यान्या पथकांची स्थापना करण्याबाबत त्यामध्ये विचार केला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली महिलांच्या सुरक्षेसाठी गळ्यात घालण्याकरता पदकासारखं उपकरण तयार करण्याचा विचार केला जात असून त्याद्वारे पोलिसांची तत्काळ मदत उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारण्याचं तसंच अशी योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं विदर्भातल्या बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराची चौकशी निष्पक्षपणे आणि पारदर्शीपणे सुरू असून सरकार याप्रकरणी सूडबुद्दीनं कारवाई करत असल्याचा विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे या घोटाळ्याला तत्कालीन अधिकारी मंत्र्यांसह माजी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित पवार जबाबदार असल्याचं लाचल्चपत प्रतिबंधक विभागानं न्यायालयाला सांगितल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारवर टीका केली होती त्यानंतर महाजन यांनी ही माहिती दिली दरम्यान न्यायसंस्थेवर पूर्ण विक्वास असून या प्रकरणाच्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केल्यानंतर त्यांनी हे नमूद केलं विधानसभेत आज अध्यक्ष आणि विरोधी सदस्यांमधल्या वादनं प्रचंड गदारोळ झाला माजी मंत्री नसीम खान आपल्याला बोलण्याची संधी द्यावी यासाठी अध्यक्षांकडे हातवारे करीत बोलत असल्यानं त्याना समाज द्यावी अशी मागणी संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी केली तर ही यांची संस्कृती असल्याचं भाष्य अध्यक्षांनी केल्यानं विरोधक आक्रमक झाले ई नाम आणि राष्ट्रीय बाजार समिती कायदयाला विरोध करत नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या पाचही बाजारपेठा काल बंद होत्या त्यातच पणन कायद्यातल्या दुरुस्तीमुळे आजपासून पाचही बाजारपेठांनी बेमुदत बंद पुकारला सलग दोन दिवस बाजार बंद राहिल्यामुळे एकाही गाडीची आवक बाजारात झाली नाही महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मुती दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यात प्रथमच महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं

राज्य शासनातर्फे दिला जाणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ बासरी वादक पंडित केशव गिंडे यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही घोषणा केली शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला राज्य शासनातर्फे हा पुरस्कार दिला जातो पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

जखमी झालेल्या तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे त्यापैकी दोघांना नगर तर एकाला औरंगाबादला पुढच्या उपचारासाठी हलवलं आहे द्पारी हा अपघात झाला

दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं मंगळवारी ता